चित्रपटगृहात होणाऱ्या महोत्सवाच्या नवीन तारखा येत्या काही दिवसात जाहीर केल्या जाती

जब्बार पटेल यांनी दिली आहे जेजरी जमावबंदी पूणे जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्रीला जेजूरीतील खंडेरायाच्या दर्शनासाठी होणारी भाविकांची गर्दी टाळण्यासाठी जेजुरी परिसरात आजपासून तीन दिवसांसाठी जमावबंदी जारी करण्यात आली आहे दरवर्षी महाशिवरात्रीला राज्यभरातून लाखो भाविक जेज्रीत येत असतात मात्र यंदाचा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोनाचा आणखी प्रसार टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे ही उपाय योजना करण्यात आली आहे बाहेरील कोणत्याही व्यक्तीला योग्य कारणाशिवाय जेजुरीत प्रवेश करण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत अवघड शस्त्रक्रिया नेपाळमधील रहिवासी असलेल्या महिलेच्या दीड वर्षाच्या मुलाच्या पोटात गर्भाची गाठ होती पिंपरी चिंचवड इथल्या डॉक्टर डी वाय पाटील या रुग्णालयात गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर ही गाठ काढण्यात डॉक्टरांना यश मिळालं अतिशय दुर्मिळ अशा या आजाराची जगभरात आतापर्यंत दोनशे अशी उदाहरणं पाहायला मिळाली आहे बाल शल्यचिकित्सक डॉक्टर शरद अगरखेडकर यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया झाली पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातही जबड्याच्या दूर्मिळ आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली

दंतचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ यशवंत इंगळे यांनी ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वी केली परिवहन कारवाई वाहन चालकाच्या प्रशिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा असल्याचं केवळ कागदोपत्री दाखवून पुणे परिसरात सर्रास सुरु असणाऱ्या बनावट वाहन चालक प्रशिक्षण संस्थांवर प्रादेशिक परिवहन विभाग कारवाईचा बडगा उगारणार आहे या मोहिमेअंतर्गत पूणे आणि परिसरातील वाहन चालक प्रशिक्षण संस्थांची पाहणी होऊन त्यांना स्वतंत्र दर्जा दिला जाणार आहे ए बी आणि सी अशा पद्धतीनं त्यांची वर्गवारी केली जाणार असून सी पेक्षा नंतरचा दर्जा असणाऱ्या वाहन चालक प्रशिक्षण संस्था बंद केल्या जाणार आहेत रस्त्यांवरील वाढत्या अपघातांना योग्य प्रकारे न मिळालेलं प्रशिक्षणच जबाबदार असल्यानं प्रशिक्षण पातळीवरच पुरेशी खबरदारी घेण्याचं नियोजन आता केलं जाणार असल्याचं परिवहन विभागातल्या सूत्रांनी सांगितलं आहे

समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली बसमार्ग पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात पीएमपीएमएलतर्फे राजयोग सोसायटी सिंहगड रस्ता ते स्वारगेट आणि ब्लू रिज सोसायटी हिंजवडी ते महापालिका भवन हे दोन नवीन बसमार्ग सुरू करण्यात आले आहेत या मार्गावरील बस सेवेमुळे नागरिकांना स्वस्त दरात लांबचा प्रवास उपलब्ध झाला असल्याचं महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर राजेंद्र जगताप यांनी यावेळी सांगितलं चोरडिया निधन विधान परिषदेचे माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश संघटन सरचिटणीस धरमचंद चोरडिया यांचं आज पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं

भाजपाच्या पहिल्या फळीतील ते जेष्ठ नेते होते समाजातील सगळ्या घटकांपर्यंत हा पक्ष पोहोचावा यासाठी त्यांनी मोठं योगदान दिलं हवामान आज दिवसभर शहर आणि परिसरात आकाश निरभ्र होतं

हा होता आजचा पूणे वृत्तांत

कोरोनाविरुद्धचा लढा आपल्याला असाच पुढे सुरू ठेवायचा आहे त्यामुळं मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार